यावेळी मॉन्सून नेहमीपेक्षा पाच दिवस उशीरा पोचणार असून केरळमधून तो उत्तरेकडे वाटचाल करेल

असं हवामान विभागानं म्हटलं आहे दुष्काळासारख्या गंभीर प्रशाबाबत राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे याची माहिती देण्याचे निर्देश काल उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत अजय गडकरी आणि एन

गडचिरोली जिल्हयातली पाणीटंचाई चारा टंचाई आणि रोजगार हमीची कामं तसंच विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी काल घेतला

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही माहिती दिली ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

ही यात्रा केवळ धार्मिक किंवा अध्यात्मिक नसून चीन सोबत संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे असही ते म्हणाले ही यात्रा उत्तराखंडात लुपुलेक आणि सिक्कीम मधल्या नथुला पास या दोन मार्गांनी होणार आहे पूणे जिल्ह्यात ओतूर इथं आज सकाळी तीन महिलांचा एका वाहनानं धडक दिल्यामुळे मृत्यू झाला अहमदनगर कल्याण राज्य महामार्गावर उदापूरजवळ या तीन महिला सकाळी फिरण्यासाठी म्हणून निघाल्या असताना एका वाहनानं त्यांना उडवलं आणि वाहन चालक फरार झाला ओतूर पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली आज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही दूर्घटना झाली

ठाण्यात मुल्लाबाग बसआगाराजवळ आज सकाळी सांडपाण्यासाठी कामासाठी खोदलेल्या खड्डयात कार कोसळून एकाचा मृत्यू झाला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं उङ्डाण पूल कोसळल्याच्या दूर्घटनाप्रकरणी अटकेत असलेले स्ट्रक्वरल ऑडिटर नीरज देसाई यांना मुंबई पोलिसांनी जामीन नाकारला आहे

देसाई यांनी निष्काळजीपणाने पुलाचं लेखा परीक्षण केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी क्रोएशियाचे माजी फुटबॉलपट्ट इगोर स्टिमाच यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे या वर्षी जानेवारीमध्ये ए एफ सी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांचा करार संपल्यामुळे भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच खेळत होता

त्यांना प्रशिक्षण फुटबॉल विकास आणि विकासाचा पायाभूत आराखडा तयार करण्याचा अठरा वर्षांचा अनुभव आहे

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून संपूर्ण तयारी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहीलं विदर्भातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे